आता ऐकूया बातम्या विस्तारानं मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धूवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर हरीद्वार ध्वें सुरु असलेला कुंभमेळा प्रतिकात्मक स्वरुपातच व्हावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे प्रधानमंत्र्यांनी आज आचार्य महामंडलेश्वर स्वामी अधवेशानंद गिरी यांच्याशी संवाद साधून कुंभमेळ्याची स्थिती जाणून घेतली प्रधानमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर स्वामीअधवेशानंद गिरी यांनी लोकांना कुभमेळ्यात न येण्याचं आणि कोविड प्रतिबंधाचे नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे ऑक्सिजन उपलब्धता चाचणी आणि लसीकरण केंद्र उभारण्यासाठी राज्य सरकारला संपूर्ण सहकार्य करण्याची हमी राज्यातल्या उद्योग विश्वानं दिली आहे आज मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे फिकी सीआयआय तसंच त्रिर उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधला त्यावेळी मुख्यमंत्रयांनी कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या ऑक्सिजनची नितांत गरज आहेच पण याशिवाय औषधं बेड्स सुविधा चाचणी केंद्र लसीकरणाला वेग देण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी असं आवाहन उद्योगजगताला केलं कोविडविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्व आपल्याबरोबर आहे असा एकमुखी विश्वास राज्यातल्या प्रमुख उद्योगपतींनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिला या संदर्भात उद्योगांचा एक टास्क फोर्स तातडीने निर्माण करावा असेही निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले उद्योगांनी सीएसआरच्या माध्यमातून शिवभोजन थाळीसारखे कल्याणकारी उपक्रम हाती घ्यावे अशी सूचनाही मुख्यमंत्रयांनी केली यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उद्योगपतींना कोविडविषयक सुविधा उभारण्यात कुठलीही अडचण येऊ देणार नाही असं स्पष्ट केलं

देशातला औद्योगिक वापरासाठीचा प्राणवायूदेखील वद्यक्रीय उपयोगासाठी वापरला जात असून केंद्र सरकार रोज राज्यांच्या संपर्कात राहून त्यांची गरज जाणून घेत आहे असंही ते म्हणाले प्राणवायूसंदर्भात राजकारण होत असल्याबद्दल दुःख व्यक्त करत गोयल यांनी महाराष्ट्राला सर्वाधिक प्राणवायूचा पुरवठा केल्याचं स्पष्ट केलं दरम्यान केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी रेमडेसिवीर औषधाबाबत मंत्री नवाब मलिक यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत

शांततेत मतदान झाल्याचं माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितलं

भाजपाचे समाधान आवताडे आणि राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्यांत मुख्य लढत होत आहे अत्यावश्यक सेवेशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या अन्य वाहनांमुळे मुंबईतल्या रस्त्यावर वाहनांची कोंडी होत आहे त्यामुळे एम्बुलन्स डाक्टर आणि तिर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना अडचणी येत आहे त्या पार्क्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आजपासून रस्त्यावर कडक निर्बंध लागू केले असून वाहनांची तपासणी सुरू केली आहे याशिवाय वाहनांना विशिष्ट रंगांचे स्टिकर लावण्याचे आवाहन मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले आहे त्यानुसार वद्धकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती एम्बूलन्स वद्धकीय उत्पादनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी स्वतःडून लाल रंगाचे स्टिकर लावण्याचं आवाहन त्यांनी केले भाजीपाला बेकरी खाण्यापिण्याचे सामान वाहून नेणाऱ्या गाड्यांनी हिख्या रंगाचे स्टिकर लावावे असे ते म्हणाले तर पिवळ्या रंगाचे स्टिकर मुंबई महापालिका दूरसंचार सेवा प्रसारमाध्यमं याशिवाय तिर अत्यावश्यक सेवेतले व्यक्तींनी वाहनांनी लावायचे आहे यासाठी वाहनधारकांनी स्वतःहून संबंधित रंगांचे स्टिकर लावावे असे आवाहन त्यांनी केले आहे

आयएमएनं केवळ तज्ञ मनुष्यबळ द्यावं बाकी सुविधा तसंच तिर मनुष्यबळ महापालिका देईल यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली

देशातल्या करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं सर्व क्षेत्रीय महाव्यवस्थापकांना या संबंधी सूचना दिल्या आहेत

ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी लिक्विड स्वरूपातील ऑक्सिजन प्लांट उभारा असे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पालिका प्रशासनाला दिले पालिकेच्या काही रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांना देण्यात येणाऱ्या ऑक्सिजनचा कालपासून तुटवडा जाणवू लागल्याने पेडणेकर यांनी आज संबंधित रुग्णालयांना भेट दिल्यावर त्या बोलत होत्या महापौर आणि आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी पालिकेच्या वांद्रे भाभा कुर्ला भाभा सर्वसाधारण रुग्णालयाला तसंच गोवंडीच्या शताब्दी रुग्णालय आणि बोरिवलीच्या भगवती रुग्णालयाला भेट देऊन प्रमुख वद्धक्रीय अधीक्षक डॉ

जिल्हास्तरीय अधिका यांच्या बळ्कीतल्या चर्चेनुसार हा निर्णय घेण्यात आला

पार्सल सेवा दूध संकलन केंद्र वद्यक्रीय सेवा औषध दुकाने नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनानं घालून दिलेल्या निर्बंधांचं काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी लातूर शहरातल्या जुने गुळ मार्केट परिसरात भरणारा भाजीबाजार स्थलांतरित करून उद्यापासून कडबा मार्केट श्रे भरवण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत या बाजारात खरेदीसाठी येणारे नागरिक मुखपट्टी वापर शारीरिक अंतराच्या नियमाच पालन करत आहे की नाही याची पाहणी करावी आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना कराव्यात असे आदेश पालिका आयुक्तांनी बाजार समितीच्या सचिवांना दिल्या आहेत कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मिरजमध्ये फुलांना ग्राहक नसल्यामुळे फुल बाजारातल्या व्यापाऱ्यांनी फुले कचऱ्यात टाकली फुल शेती तोट्यात आहे औषधांचा खर्च वाढलाय तसंच तोडणी आणि वाहतूक खर्च सुद्धा परवडत नाही शिवाय फुल नाशवंत असल्यामुळे ती वेळेत काढून विक्री करावी लागतात मात्र मिरज श्विले फळ मार्केटमध्ये ग्राहकच नसल्यानं नाईलाजानं फुल कचऱ्यात टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे शासनानं आर्थिक मदत करण्याची मागणी खिल्या व्यापाऱ्यांनी केल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे

चार ते पाच वर्षांपासून नाशिक महापालिकेचा आकृतिबंध राज्य शासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे मात्र सध्या आपत्कालीन परिस्थिती असल्यानं किमान वद्यक्रीय अग्निशमन दल लेखा आणि लेखा परीक्षण विभाग तसंच काही अभियांत्रिकी पदं भरायला मान्यता मिळावी यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीनं पाठपुरावा सुरू होता

उद्या होत असलेल्या जागतिक वारसा दिनानिमित्त फिल्म प्रभागनं ऑनलाउि चित्रपट महोत्सवाचं आयोजन केलं आहे भारतातली प्रसिद्ध वारसा स्थळे आणि स्मारकांवर आधारित सोळा माहितीपट यात दाखवले जाणार आहेत

दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दाखवले जाणारे काही चित्रपट हिंदी तर काही ग्रेजी भाषेत असतील

शेतकरी खरीप पिक कर्ज वाटपाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे नाशिक जिल्ह्यातल्या वाडीवरे परिसरात वालदेवी धरणात बुडालेल्या सहा जणांचा अखेर मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे काल ही दूर्घटना घडल्यानंतर एका लहान मुलीचा मृतदेह सापडला होता रात्री अंधारामुळे शोध कार्यात अडथळा आला होता

काल सायंकाळी धरणाजवळ उभं राहन छायाचित्र काढताना काही जण तोल जाऊन धरणात पडले त्यांना वाचविताना अन्य काही जण असे एकूण सहा जण ब्डाले होते बीड शहराजवळ असलेल्या पांगरबावडी शिवारात पोहण्यासाठी गेलेल्या तीघांचा खदाणीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना काल संध्याकाळी घडली बीड शहरातल्या गांधी नगर भागातले हे रहिवासी असून दोघांचे मृतदेह सापडले आहेत तर एका मृतदेहाचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता जाणवत आहे त्यासाठी राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाला पद भरतीबाबत प्रस्ताव सादर केला आहे

त्यात तंत्रज्ञ औषध निर्माता आरोग्य सेवक आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातल्या पदांचा समावेश आहे सिंधूदूर्गात येणाऱ्या प्रत्येकाची रप्रिड अँटिजन टेस्ट किंवा आरटीपीआर टेस्ट करायचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत ते आज कणकवली देवगड आणि वस्तिवाडी तालुक्यातल्या कोरोना परिस्थती बाबत कणकवलीत घेतलेल्या आढावा बस्कीनंतर वार्ताहरांशी बोलत होते याखेरीज शासकीय रूग्णालयात तसंच कोविड सेंटरमध्ये रूग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांचीही कोरोना टेस्ट होणार असल्याची माहिती त्यांनी दिली

फ्लाञ् फ्रिगेट अर्थात उडते लढाऊजहाज या नावानं प्रसिध्द असलेल्या या हेलिकॉप्टर्समध्ये नौदलाच्या यादीतील सर्वात शक्तिशाली अस्त्रांच्या वापरासाठी आवश्यक अशा सर्व सोयी उपलब्ध आहेत ज्यांच्या सहाय्यानं जहाज विरोधी क्षेपणास्त्रे पाणबुडी विनाशक टॉर्पेडो आणि युद्धात पाणबुडीचा नाश करण्यासाठी वापरले जाणारे अस्त्र यांचा सहजतेने मारा करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये काल झालेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यात चेन्नई सूपर किंग्सनं पंजाब किंग्सचा सहज पराभव केला येत्या दोन दिवसांत कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पूणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे